दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्य सरकारला नोोिझि राष्ट्रपती राजव हव्नि भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित करण्याविषयी राज्यपालांनी सादर केलेली शिफारसपत्रं सादर करण्याचे निर्देश आपल्या देशाच्या संस्कृती भाषा आणि परंपरा यांच्यात विविधता असली तरी जगाला आपण विविधेतून एकतेची शिकवण देत आहोत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात कार्यक्रमात प्रतिपादन प्रेम शांतता आणि सुसंवाद या त्रिसूत्रीचा प्रसार व्हावा अशी दलाई लामा यांची अपेक्षा

देवेंद्र फडनवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी काँप्रेस आणि काँप्रेसनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारला नोरिझे जारी केली आहे न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांनाही नोषिके जारी केली आहे

या याचिकेवर उद्या प्रन्हा सुनावणी होणार आहे आज या तिन्ही पक्षांच्या आणि केंद्र सरकारच्या वकिलांनी आपापले युक्तिवाद केले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली महाराष्ट्रात आजच बहुमत चाचणी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली तर केंद्र सरकारच्या वतीनं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी यूक्तिवाद केला विरोधकांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयाऐवजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करायला हवी होती असं त्यांनी न्यायालयाला सांगितलं या तीन पक्षांना आघाडी सरकार बनवण्याचा कोणताही अधिकार नाही त्यामुळे त्यांच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकत नाही असं मेहता म्हणाले राज्यातल्या सत्तास्थापनेच्या नाविय घडामोडींचा पुढला अंक आता न्यायालयाच्या उद्याच्या सुनावणीवर अवलंब्रून असल्यानं सर्व राजकिय पक्षांचं आपापल्या आमदारांना विश्वास देण्यासाठी बैठकांचं सत्र दिवसभर सुरु राहीलं विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी भाजपाची रणनिती तयार असल्याचं भाजपा नेते आशिष शेलार यांनी सांगितलं ते आज मुंबईत भाजपा विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते या बैठकीत देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांच्या अभिनंदनाचे प्रस्ताव संमत झाल्याची माहितीही त्यांनी दिली

त्यानंतर विधीमंडळ पक्षनेता बदलण्याचा निर्णय राज्यपालांशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाऊ शकतो असं शेलार म्हणाले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वांचित विधीमंडळ पक्षनेते जयंत पार्शिल यांनी आज राजभवनात जाऊन अजित पवार यांना पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हावेलं असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना देणारं पत्र राजभवन अधिका यांकडे सुर्पूद केलं त्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची यादीही दिली राज्यपाल आज मुंबईत नसून राज्यपाल परिषदेसाठी दिल्लीला गेले असल्याचं राजभवन अधिका यांनी आकाशवाणीला सांगितलं काँप्रेस आणि राष्ट्रवादी कॉप्रेसनं आज आपल्या आमदारांना मुंबईतल्या वेगवेगळ्या हॉ झिंमधे हलवलं शिवसेनेनं याआधीच आपल्या आमदारांना हॉ क्रिमधे ठेवलं आहे

तर हा सभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हा कें आहे भाजपासोबत जाण्याचा प्रश्रच नाही असं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे आपल्या देशाच्या संस्कृती भाषा आणि परंपरा यांच्यात विविधता असली तरी जगाला आपण विविधेतून एकतेची शिकवण देत आहोत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात म्हा कें आहे कित्येक हजारो वर्षापासून आपल्या देशात वेगवेगळ्या भाषांचा जन्म झाला आणि त्या समुद्वही झाल्या उत्तराखंडमधल्या भाषा संर्वधानासाठी एकत्र आलेल्या समुदायाचा उच्चारही त्यांनी केला मातुभाषेला महत्त्व देणा या आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेन्दु हरिशचंद्र आणि महाकवी सुव्रमण्यम भारती यांचे विचार त्यांनी आपल्या भाषणात मांडले

नुकत्याच झालेल्या अयोध्याभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं धैर्यानं संयम राखत सर्वांनी मनापासून स्वागत केलं याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले

याचं महत्व समजून आपणही आपल्या पर्यावरणासाठी सकारात्मक विचार केला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाच्या जयपूर श्विल्या प्रकल्पाचे संचालक डॉ सुभाष चंद्र केंद्रीय वित्त मंत्रालय विभागाचे सल्लागार दिना नाथ यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातल्या साकुरी अस्तगांव बाभळेश्वर दिघी सादतपूर आणि जवळे कडलग श्रे भे देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांच्यासोबत कृषी विभागाचे अधिकारीही उपस्थित होते वाशिम जिल्ह्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषि आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ

सिंग यांच्या नेतृत्वाखालच्या पथकानं रिसोड तालुक्यातल्या महागाव बाळखेड तर वाशिम तालुक्यातल्या नागठाणा आणि वांगी या गावातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली

केंद्रीय कृषि विभागाच्या पाहणी पथकानं बीड जिल्ह्यातल्या पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी केली

सर्व समस्यांचं समाधान गौतम बुद्धांच्या शांततेच्या संदेशात असल्याचं ते यावेळी म्हाणाले बौद्ध धर्मानं करुणा आणि सुसंवादाची तत्त्वं शिकवत जगभरात या तत्वांचा प्रसार केला असं ते म्हणाले

तुळजापूर ििल्या तुळजाभवानी महाविद्यालयानं नृत्य विभागात उत्कृष्ट संघाचा पुरस्कार जिंकला आहे डॉक्टर े बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघ ललित कला विभागात सर्वोत्कृष्ट ठरला आहे तर कन्नडच्या शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयानं उत्कृष्ट ग्रामीण संघाचा पुरस्कार जिंकला आहे सुमारे दोनशे महाविद्यालयांचे संघ आणि तीन हजार कलावंत या युवक महोत्सवात सहभागी झाले होते शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती या विषयावर मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान क्रि शिक्षण विकास मंचानं आज एक दिवसीय शिक्षण परिषद आयोजीत केली होती या परिषदेची सुरुवात ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल यांच्या बीज भाषणान झाली बाल साहित्यिक राजीव तांबे आणि स्वित्झंलड झेले विजय जोशी यांनी वाचन विषयक उपक्रमांची ओळख करून दिली मुलांमध्ये वाचनाची आवड कशी वाढवावी या विषयावर परिसंवाद झाला पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी तालुक्यांतला परिसर काल रात्री पुन्हा भूकंपाच्या धक्क्यानं हादरला